प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितलं आहे

परभणी शहरात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे

निवासी उपजिल्हाधिकारी अंकूश पिनाटे यांनी या माहितीला दुजोरा दिला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधित एकूण बारा रुग्ण आढळले आहेत यापैकी नऊ रुग्ण सिव्हिल हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आल्यामुळे बाधित झाल्याचं तर एक रुग्ण कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं बाधित झाल्याचं स्पष्ट झालं आहे

यापैकी दोनशे पंच्याण्णव जणांना उपचारानंतर बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे

ज्या इस्पितळांचं निर्जंतुकीकरण राहिलं असेल त्यांनी तात्काळ नगर परिषदेकडे संपर्क करण्याचं आवाहन हिंगोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी केलं आहे

बिजींग मधले भारतीय राजद्रत विक्रम मिस्त्री यांनी एका ट्वीटद्वारे ही माहिती दिली येत्या पंधरा दिवसात दोन लाखांहून अधिक कोरोना विषाणू तपासणी संच सुद्धा भारतात पाठवले जाणार आहेत

दरम्यान करपरताव्याच्या सुमारे पावणे दोन लाख प्रकरणात करदात्यांनी मंडळाच्या ई मेलला उत्तर दिलेलं नाही परताव्याची रक्कम लवकरात लवकर अदा व्हावी यासाठी करदात्यांनी मंडळाच्या ई मेलला लवकरात लवकर उत्तर द्यावं असं आवाहन मंडळानं केलं आहे

कालपासून हे सर्व व्यवहार सुरु झाले

तक्रारदाराचं वैद्यकीय रजेचं आणि ओव्हर टाईमचं बील कोषागार कार्यालयाला सादर करण्यासाठी आणि रुग्णवाहिकेच्या दुरुस्तीच्या देयकाचा चेक देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती

त्यामुळे कशालाही हात न लावता किंवा शरीराचा स्पर्श न होता सुरक्षा राखली जाते नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालूक्याच्या पांगरी इथल्या शेतकरी नागरीकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पंचेचाळीस हजार रुपये मदत दिली आहे